ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि निर्णायक सामना आज दिल्लीत रंगणार आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय सामाजिक समतेला चालना देण्यासाठी घेतला असल्याचं सांगत केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाचं समर्थन केलं याबाबत सरकारनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलंय की आरक्षण व्यवस्थेचा लाभ न मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकांना तो लाभ देण्यासाठी घटना दुरुस्ती करणं आवश्यक होतं भाजपा आणि आसाम गण परिषद यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढायचं ठरवलं आहे ज्येष्ठ भाजपा नेते राम माधव यांच्या उपस्थितीत काल गुवाहाटी डिं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आसाम गणपरिषद अर्थात एजीपी अध्यक्ष अतुल बोरा आणि कार्याध्यक्ष केशब महंत तसंच ईशान्य लोकशाही आघाडीचे हिमंत विध शर्मा या बैठकीला उपस्थित होते नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रश्नावरुन आसाममधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या एजीपीच्या तीन मंत्र्यांनी नुकतेच राजीनामे दिले होते जम्मू कश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या तीन विशेष निरिक्षकांसह काल नवी दिल्ली क्वें आयोगानं चर्चा केली राज्यातल्या परिस्थिती आणि वातावरणाचा निरंतर आढावा घेण्यात येत असून वेळोवेळी सर्व थरातून माहिती घेतली जात असल्याचं आयोगानं म्हटलं आहे ए एस गिल नूर महोम्मद आणि विनोद झुत्शी हे तीनही निरीक्षक राज्याला लवकरच भेट देणार असून त्यानंतरच तिथल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी निर्णय घेण्यात येईल पाटीदार समाज नेता हार्दिक पटेलनं काल एका सार्वजनिक सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला

लोकसभा निवडणुका त्रिक्या जवळ आलेल्या असताना आपल्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशाविषयी बोलताना हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे की आता आपण गुजरातच्या जनतेसाठी अधिक चांगल्या पद्धतीनं काम करु शकू गुजरातमध्ये भाजपाने निवडणुकींसाठी आपल्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी संभाव्य उमेदवार निश्वितीकरता तीन नेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत

काँग्रेसनं सत्तेत असलेल्या राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतक यांची फसवणूक केल्याचा आरोप ज्येष्ठ भाजपा नेते तसंच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे कर्जमाफीची खरी परिस्थिती उजेडात आणून भाजपा काँग्रेसचे खोटे दावे उघडे पाडेल असं जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं

ब्रैक्ट्रॉनिक मतदान यंत्राला जोडलेल्या मतदान पोचपावती यंत्रामुळे मतदाराला आपलं मत योग्य जागी नोदलं गेल्याची पावती मिळेल

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांना मृत्युपूर्वी देण्यात आलेल्या उपचारासंबंधाने दाखल झालेल्या दोन सरकारी आदेशांवरील निकाल मद्रास उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे

अपोलो हॉस्पिटलची बाजू ऐकून धेतल्यावरच निर्णय घेण्यात येईल असं न्यायमूर्ती आर सुब्बैय्या आणि कृष्णन रामस्वामी यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे

प्रवाशांची सुरक्षा ही सर्वाधिक प्राधान्याची बाब असून त्यासाठी जगभरातल्या नियामक मंडळं विमान वाहतूक कंपन्या आणि विमान उत्पादकांशी आपण सल्लामसलत करीत असल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे

मात्र अमेरिकेनं ही विमानं अद्याप वाहतूक योग्य असल्याचं मत व्यक्त केलं आहे मात्र या विमानांमधे योग्य त्या दुरुस्त्या आणि सुरक्षेचे परिपूर्ण उपाय होईपर्यंत ती जमिनीवरच राहतील असं भारताच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

ब्रेग्झिट मुद्दयावर प्रतिनिधी गृहात दुस यांदा झालेल्या पराभवानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी काल रात्री ही माहिती दिली

ब्रेश्झिट कराराच्या पुढच्या टप्प्याचं नेतृत्व कोणी करावं हे ब्रिटिश जनतेला मतदानानं ठरवू द्यावं असं विरोधी मजूर पक्षाचे नेते जेरमी कॉर्बीन यांनी सांगितलं दरम्यान ब्रसेल्स यापुढं मे यांना प्रतिनिधी गृहात सदस्यांचं समर्थन मिळवण्यात कसलीही सवलत देऊ शकणार नाही अशी ताकीद युरोपिय महासंघानं दिली आहे या पराभवानं आपल निराशा झाली आहे ब्रसेल्सच्या मतानुसार याबाबतीत काही सांगणं कठीण झाल्याचं युरोपियन परिषदेचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी म्हटलं आहे ब्रेश्झिट करारावर झालेलं मतदान आणि ब्रेश्झिट कराराबाबत ब्रिटनला आणखीन वेळ देणं या मुद्यावर चर्चा करण्यासाठी युरोपीय महासंघाची बैठक आज ब्रसेल्स धिं होत आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पाचवा आणि अंतिम एक दिवसीय क्रिकेट सामना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल या मालिकेत दोन्ही संघांनी दोन दोन सामने जिंकून बरोबरी साधली असल्यानं हा सामना निर्णायक ठरणार आहे या सामन्यातही धोनी खेळणार नसल्यानं ऋषभ पंतला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे

दुपारी पावणे तीन वाजता हा सामना सुरु होईल

अमेरिका आणि तालिबान यांच्यात दोहा ध्रे शांती चर्चेची ताजी फेरी काल संपली मात्र लष्करी तुकड्या काढून घेण्याच्या वेळापत्रकाबाबत कसलाही निर्णायक करार झाला नाही अमेरिकेचे विशेष दूत झाल्मी खलीलजाद यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे

खुल्या बाजारातील प्रचालनांतर्गत सध्याच्या बाजारातील रोखीची गरज आणि शाक्षतता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक सरकारी रोखे खरेदी करेल असं काल मुंबईत बँकेतफे सांगण्यात आलं ही खरेदी विविध दर पद्धतीने रोखे लिलावाच्या माध्यमातून होणार आहे ऑगस्टा वेस्टलँड व्ही व्ही आय पी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात सक्त वसुली संचालनालय आज नवी दिल्लीत क्रिश्वीयन मिशेल यांची चौकशी करणार आहे